सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

साजरा करण्यात येणार

मंजूर

केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या लखनौतल्या विशेष न्यायालयानं आज हा निर्णय सुनावला

खटल्याची सुनावणी जलद पूर्ण करण्यासाठी विशेष न्यायालयानं दररोज स्नावणी घेत आज या म्दतीच्या अखेरच्या दिवशी हा निर्णय सुनावला

गोंदिया नगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधितरुग्णाचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीवर गोंदिया नगर परिषदेकडून अंतिम संस्कार शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे करण्यात येत आहे

या सर्व कोविड योद्ध्यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले

फडणवीस राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निवडणुक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केली

गरबा दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रम आणि शिबिरांना प्राधान्य द्यावं अशा सूचना राज्य सरकारनं केल्या आहेत त्याचप्रमाणे देवीच्या आगमन आणि विसर्जन मिरवण्का काढू नयेत असं आवाहन या मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून राज्य सरकारनं केलं आहे विसर्जनाच्या तारखेला जर घरग्ती आणि सार्वजनिक नवरात्र उत्सव परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर देवीच्या मूर्तीचं विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करता येणार नाही सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना महापालिका आणि स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे प्र्वपरीक्षा नागरी सेवांसाठीची पूर्वपरीक्षा पूढे ढकलायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला

परीक्षा रदद करण्याऐवजी कोविड प्रकोपामुळे परीक्षा देऊ न शकणाऱ्या उमेदवाराला परीक्षा देण्याची आणखी एक संधी देण्यावर केंद्र सरकारनं विचार करावा असं न्यायालयानं म्हटलं आहे न्यायमूर्ती ए

खानविलकर बी

गवई कृष्णा म्रारी यांच्या पीठानं हा निर्णय दिला यंदाच्या नागरी सेवा परीक्षा प्ढच्या वर्षी एकत्रितपणे घेतल्या तर त्याचा विपरित परिणाम होईल असं न्यायालयाचं म्हणणं आहे परीक्षा घेण्यासाठी आवश्यक काळजी घेण्यात येईल आणि प्रेशी तयारी करण्यात आल्याचं नागरी सेवा आयोगानं न्यायालयाला सांगितलं

विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी लेखणी बंद आंदोलन प्कारल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

बापू क्टीत नतमस्तक होण्याची संधी नागरिकाना मिळणार असून गर्दी होणार नाही याची काळजी आश्रम प्रतिष्ठानकडून घेतली जाणार आहे गांधी जयंतीदिनी आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने पहाटे पावणे सहा वाजता प्रभातफेरी काढली जाईल दिवसभर अखंड सूत्रयज्ञ सकाळी साडेसहा ते साडेसात वाजतापर्यंत सामूहिक सफाई केली जाईल त्यानंतर आश्रम प्रतिष्ठानातील सेवेकरी आणि गावातील बालकांच्या कलाकृतीचे सादरीकरण भजन गायन आदी कार्यक्रम होतील महात्मा गांधी यांचे बनारस इथल्या हिंदी विद्यापीठातील पहिले भाषण आणि सेवाग्रामात आल्यानंतर नागरिकांशी साधलेल्या प्रथम संवादाचे पत्रक छापण्यात आले असून ते गांधी जयंतीदिनी वाटले जाणार आहे

शहरातून येणाऱ्या रॅलींचे स्वागत करुन सामाजिक अंतर राखत गर्दी न होऊ देता सर्वांना बापू कुटीत प्रार्थना करता येणार आहे यादृष्टीने आश्रम प्रतिष्ठानने पूर्ण तयारी केली आहे

ओ बी

नागपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र ख जांजी आरोग्य सेवा नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ संजय जयस्वाल जिल्हा परिषद नागपूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ

या प्ररिस्थितीमुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले